स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या बौद्धिक संपदेचा वापर समाजाच्या आणि देशाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकशे सोळावा पदवीप्रदान समारंभ कोश्यारी यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते यावेळी फरिदाबाद इथल्या ट्रान्सलेशनल आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेच्या कार्यकारी संचालक प्रा

गगनदीप कंग विद्यापीठाचे कुलगुरू प्रा

नितीन करमळकर प्र कुलगुरू डॉ

उमराणी आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये नव्या संकल्पना ज्ञान आणि कौशल्यांचा विकास करणे हाच शिक्षणाचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांमध्ये समाजभान जागृत करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन डॉ गगनदीप कंग यांनी केलं प्णे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ उद्यापासून सुरू होत आहे उद्या संध्याकाळी बालगंधर्व रंगमंदिर इथं उद्वाटन सोहळ्यात दिग्दर्शक बी

सिंग आणि अभिनेते विक्रम गोखले यांना पिफ विशेष प्रस्कार तर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना यंदाचा एस

बर्मन पुरस्कार देण्यात येणार आहे राज्याचे नवनिर्वाचित सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करीत कामगार संघटनांनी आज पुकारलेल्या देशव्यापी संपाला पुण्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला कामगार संघटनांसह राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्मचारी टपाल विभाग आणि बीएसएनएलचे कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं काही संघटनांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला काही संघटनांच्या वतीनं शिवाजीनगर इथल्या लोकमंगल कार्यालयाच्या बाहेर निदर्शनं करण्यात आली

देशभरातील दिल्ली बंगळुरू चेन्नई हैदराबाद अहमदाबाद यासारख्या प्रमुख शहरातील मालमत्ता खरेदी विक्रीबद्दलचा अहवाल दरवर्षी या संस्थेतर्फे जाहीर केला जातो

त्याचवेळी या गाडीतील प्रशस्त डायनिंग कार अर्थात भोजन कक्ष देखील कात टाकणार आहे

या गाडीचा वेगही लवकरच वाढणार असुन नव्या अत्याध्रनिक कोचमुळे गाडी स्टताना आणि थांबण्याच्या वेळी प्रवाशांना बसणारे धक्केही जवळजवळ बंद होणार आहेत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीनं आयोजित कृषि जनावरे प्रदर्शन आणि घोडे बाजाराचं उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आलं यावेळी राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील अकलुज कृषि ऊत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील उपस्थित होते